मुख्यत्वळूकन अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींमुळप्रिहागाई निर्देशांकात वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहा अंडी मांस आणि मासविंच्या किंमतीत ही वाढ झाली आहा ज्ञात्र या काळात भाज्या आणि फळांच्या किंमतीत काहीशी घट झाली

जोशी यांना जाहीर झाला आहे पाच लाख रोख रूपये मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत काल या पुरस्काराची घोषणा केली

देगलूरकर यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे हजयात्रेला जाणा या भाविकांची पहिली तुकडी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाली मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी आणि कॉंप्रेसनेते कृपाशंकर सिंह यावेळी उपस्थित होते यावर्षी भारतातून हजयात्रेला दोन लाख मुस्लिम नागरिक जात असून यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे